कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांचं निधन अधिकारी लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी समजून वागलं पाहिजे आणि सदनातील त्यांचे वाद विवादामध्ये परावर्तीत होऊ नयेत म्हणून संवादाचा मार्ग अवलंबिण्याचे तारतम्य पीठासीन अधिकाऱ्यांनी ठेवले पाहिजे सदनाच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सामंजस्य आणि समन्वय या मूल्यांचा उपयोग केला पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे

त्याचं उद्घाटन केल्यानंतर राष्ट्रपती बोलत होते उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू लोकसभेचे सभापती ओम बिर्ला उपसभापती हरिवंश यांच्यासह प्रल्हाद जोशी अर्जुनसिंह मेघवाल आदी केंद्रीय मंत्री विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या संघ्याकाळी होणार आहे

या काळात उपराष्ट्रपती एम

बिहार बिहार विधानसभेच्या सभापतींची आज निवड होणार आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते विजयकुमार सिन्हा यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतफें तर राजद नेते अवध बिहारी चौधरी यांनी महाआघाडीच्या वतीनं आपले अर्ज आज सकाळी दाखल केले आहेत चौधरी यांना सर्वांनी मते देऊन निवडून आणावं असं आवाहन विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केलं आहे

अपक्ष आमदारांनीही एन डी ए ला पाठींबा दिला आहे

मात्र वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकारनं केलेली वाढ आणि रुग्णांचा शोध तपासणी पाठपुरावा आणि उपचार या चतुःसूत्रीचा प्रभावी वापर यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं चढता राहिला असून मृत्युदर कमी होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे

या निर्णयाबाबत समाजाच्या विविध स्तरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून त्यामुळे माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची टीका केली आहे त्यामुळे फेरविचारार्थ ही मागणी करण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी म्हटलं आहे

केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली काल आंतरमंत्रालयीन मान्यता समितीची बैठक दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली यामध्ये प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत कृषीआधारित अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याबाबत मिळालेल्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली

पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे त्याचं उद्घाटन करणार आहेत दोन दिवस दूरदृश्य प्रणालीद्वारे चालणाऱ्या या परिषदेत सर्व आघाडीच्या कंपनी नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान प्रदर्शित करतील आणि ऊर्जेच्या वापरातील स्थित्यंतरासाठी उपलब्ध विविध पर्यायांवर चर्चा करतील

शताब्दी लखनौ विद्यापीठानं यंदा शताब्दी पूर्ण केली असून विद्यापीठाच्या स्थापनेच्या आज होत असलेल्या शताब्दी समारभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत

पटेल कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यसभेतील खासदार अहमद पटेल यांचं आज सकाळी गुडगाव इथल्या रुग्णालयात निधन झालं

कोरोना संसर्गामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते आज पाहते साडेतीन वाजता त्यांचं निधन झाल्याचं त्यांचे चिरंजीव फैजल पटेल यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितलं

वेंकय्या नायडू यांनी पटेल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे पटेल ते अत्यंत अभ्यासू संसदपटू होते पक्षीय परिघाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध कायम ठेवले होते असं नायडू यांनी ट्वीटरवर आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हटलं आहे मोदी पटेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पटेल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे अहमद पटेल यांनी आपले उभे जीवन समाजाच्या सेवेकरीता वेचले